यासाठीउमेदवारांनाउत्पन्नाच्याआधारावरप्रमाणपत्रदिलंजाईल

उमेदवारानंईडब्ल्यूएसआरक्षणाचालाभघेतलातरतोत्यानंतरएसईबीसीआरक्षणाच्यालाभासाठीपात्रअसणारनाही सर्वोच्चन्यायालयातल्यायाचिकांवरच्याअंतिमनिर्णयाच्याअधीनहानिर्णयघेतलाआहे क्रांतिज्योतीसावित्रीबाईफुलेयांचाजन्मदिवसराज्यातल्यासर्वमाध्यमांच्याशाळांमध्ये सावित्रीबाईफुलेमहिलाशिक्षणदिनम्हणूनसाजराकरण्याचानिर्णयहीकालमंत्रिमंडळानंघेतला यादिवशीशाळांमध्येक्रांतिज्योतीसावित्रीबाईफुलेयांच्याजीवनावरआधारीतभाषणं निबंध वक्तृत्वस्पर्धा परिसंवादतसंचएकांकिकांचंआयोजनकेलंजाईल

राज्यातल्याप्राचीनमंदिरांचंजतनआणिसंवर्धनकरण्याच्यानिर्णयालाहीमंत्रिमंडळानंमंजुरीदिली महाराष्ट्रराज्यरस्तेविकासमहामंडळामार्फतहाप्रकल्पराबवलाजाईल

ऑगस्टमहिन्याच्याअखेरीलाझालेल्यापूरस्थितीमुळेझालेल्यानुकसानीचीपाहणीकरायलाकेंद्राचपथकआजनागपुरजिल्ह्यातदाख यापथकानंकामठीतालुक्यातल्यागुमथाळायागावालाभेटदिलीआणिशेतकऱ्यांकडूनपूरपरिस्थितीचीमाहितीघेतली

त्यानंतरपथकानंकामठीसहपरशिवनीआणिमौदातालुक्यातहीपूरस्थितीमुळेझालेल्यानुकसानीचीपाहणीकेली

सर्वजगभरसाजराकेला जाणारानाताळचासणभगवानयेशुख्रिस्तांच्याप्रेम दयाआणिकरुणेनेपरिपूर्णभरलेल्याजीवनाचेस्मरणकरूनदेतो येशूख्रिस्तांनीमानवतेच्याकल्याणासाठीसंपूर्णआयुष्यवेचले

गोव्यातल्यानाताळसणालाआजसंध्याकाळपासूनसुरुवातहोतआहे दरवर्षीयासणाच्याआणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा राज्य स्थानिकतसंचपरदेशीपर्यटकांनीगजबजतंमात्रयावर्षीकोरोना महामारीच्यापार्श्वभूमीवरसणाचाउत्साहकमीझाल्याचंदिसूनयेतआहे

तेआजपश्चिमबंगालच्या शांतिनिकेतन खिल्याविश्वभारतीविद्यापीठाच्याशतकमहोत्सवीसोहळ्यालादूरदृष्यप्रणालीद्वारेसंबोधितकरतहोते

प्रधानमंत्रीयाविद्यापीठाचेक्लगुरुआहेत केंद्रीयशिक्षणमंत्रीरमेशपोखरियालनिशंकतसंचपश्चिमबंगालचेराज्यपालजगदीपधनकरहे देखीलयासमारंभालाउपस्थितहोते

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली या काळात शिंडहून मुंबईत उतरलेल्या प्रवाशांची यादी विमानतळ आरोग्य अधिका यांकडून राज्याला मिळाली असून ही यादी प्रत्येक जिल्ह्याला आणि महानगरपालिकेला पाठवली आहे संबंधित जिल्हा आणि महानगरपालिका या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची आर टी पी सी आर चाचणी करतील या चाचणीत बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी एन आय व्ही प्ण्यातल्या राष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्थेकडे पाठवले जातील

नाशिक शहरातल्या वडाळा गावात एका डॉकटरनं महिला रुग्णाचा विनयभंग केल्याचा आरोप असून या डॉकटरच्या दवाखान्याची मोडतोड संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी केली त्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली त्यांना सोडवण्यासाठी आमदार फरांदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता फिल्म्सडिविजन चित्रपटमहोत्सवसंचालनालय राष्ट्रीयचित्रपटसंग्रहालयआणिचिल्ड्रन्सफिल्म्ससोसायटीयांचंराष्ट्रीयचित्रपटविकासमहामंडळातविलिनीकरनकरायला कालमंत्रिमंडळानंमंजुरीदिली त्याचबरोबरदेशातडीटीएचसेवापुरवण्यासाठीच्यामार्गदर्शकतत्वांमधल्याबदलांनाहीमंत्रिमंडळानंमंजुरीदिलीआहे माहितीआणिप्रसारणमंत्रीप्रकाशजावडेकरयांनीमंत्रिमंडळबैठकीनंतरबातमीदारांनाहीमाहितीदिली

परवानाशुल्कदरतीनमहिन्यांनीघेतलंजाईलआणिडीटीएचऑपरेटर्सपायाभूतसुविधांचीआपसातदेवाण घेवाणकरुशकतील डीटीएचसेवेतशंभरटक्केथेटपरदेशीगुंतवणुकीलापरवानगीदेण्यासाठीयामार्गदर्शकतत्वांमधेबदलकेलेआहेत

मात्रहीसमस्याकायमचीनिकालातकाढण्यासाठी ठाण्याप्रमाणेसीएनडीप्रकल्पराबवण्याचापालिकेचाविचारआहे मुंबईमहानगरपालिकेचेअतिरिक्तआयुकतसंजीवजयस्वालयांनीप्रसारमाध्यमांशीबोलतानाहीमाहिती दिली पृष्ठभागावर मारा करणाऱ्या मध्यम श्रेणीच्या क्षेपणास्त्रांमुळे संरक्षण क्षेत्रात भारताला वेगळ्या उंचीवर पोहचवल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओचं आपल्या ट्विटर संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे

हा तंत्रज्ञानाचा मोठा विजय असल्याचं ते म्हणाले हिवाळ्यात कोरोना वाढण्याचा धोका वर्तविला असला तरी मुंबईत कोरोना नियंत्रणात आहे बरे झालेल्या रुगणांचं प्रमाणही वाढत आहे